अटल बांधकाम कामगार आवास योजनेचा शुभारंभ विदर्भ मराठवाड्यात वादळी पावसासह गारपीट शक्य

या अध्यादेशानुसार तिहेरी तलाक देणं हा एक फौजदारी गुन्हा ठरतो आणि त्यासाठी तीन वर्षाच्या तुरुंगवासाची शिक्षा होऊ शकते

केंद्र सरकारी कर्मचाऱ्यांना अतिरिक्त तीन टक्के महागाई भत्ता देण्यासही मंत्रिमंडळानं मंजूरी दिली आहे आयसीजे कुलभूषण जाधव खटला प्रकरणाची सुनावणी स्थगित करावी ही पाकिस्तानची विनंती आंतरराष्ट्रीय न्यायालयानं काल फेटाळली पाकिस्तानचे प्रतिनिधी न्यायमूर्ती जिलानी यांच्या प्रकृती अस्वास्थ्यामुळं सुनावणी पूढे ढकलावी अशी विनंती पाकीस्तानी वकीलांनी आपली बाजू मांडताना केली होती इस्राइल भारताला स्वसंरक्षणासाठी विशेषतः दहशतवादाविरुद्ध लढण्यासाठी ईस्राइलनं विनाअट मदत देऊ केली आहे इस्राइलचे नवनियुक्त राजदूत डॉक्टर रॉन मल्का यांनी पीटीआयला दिलेल्या मुलाखतीत हे आश्वासन दिलं नुकत्याच झालेल्या सीआरपीएफच्या ताफ्यावरील हल्ल्यानंतर देशात इस्राइलच्या पद्धतीनं दहशतवादविरोधी कारवाई करावी अशी मागणी जोर धरु लागल्याच्या पार्श्वभूमीवर ईस्राइलचं हे आश्वासन महत्त्वाचं मानलं जात आहे शिवजयंती छत्रपती शिवाजी महाराज यांची जयंती काल संपूर्ण राज्यात मोठ्या उत्साहाने साजरी झाली मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी वर्षा निवासस्थानी छत्रपती शिवाजी महाराज यांच्या प्रतिमेस पृष्पहार अर्पण करुन मानाचा मुजरा केला कोल्हापुरात ठिकठिकाणी शिवरायांच्या प्रतिमेचं पूजन करुन मिरवणुका काढण्यात आल्या रत्नागिरी जिल्ह्यात शिवचरित्रावर आधारित जिवंत देखाव्यांसह मिरवणुका काढण्यात आल्या धुळ्यात पुलवामा घटनेच्या पार्श्वभूमीवर शिवजयंती साधेपणानं साजरी करण्यात आली नक्षलग्रस्त भागातील लोकांना शिवचरित्राची माहिती मिळावी यासाठी गोंदिया जिल्ह्यात किल्ले प्रदर्शन आयोजित करण्यात आलं होतं सातारा जिल्ह्यात प्रतापगडावर जिल्हा परिषदेच्या वतीनं शिवजयंती मोठ्या उत्साहात साजरी करण्यात आली

यंग झिंगारो ट्रेकर्स या गिर्यारोहण संस्थेनं दरवर्षीप्रमाणेच शिवजयंती आगळ्या वेगळ्या थाटात साजरी केली अधिक माहिती आमच्या प्रतिनिधीकडून स्वराज्यातील गडकोटांचं महत्व आजच्या पिढीला समजावं यासाठी सातत्यानं प्रयत्न करणाऱ्या यंग झिंगारो ट्रेकर्स या गिर्यारोहक संस्थेनं दरवर्षी प्रमाणे यंदाही शिवजयंतीदिनी किल्ले राजगडावर शिवरायांच्या पालखी सोहळ्याचं आयोजन केलं होतं शिवकालीन पेहरावात सामिल झालेल्या युवक युवतींमुळं यावेळी राजगडावर जणूकाही शिवकालच अवतरला होता तत्पूर्वी तरुण गिर्यारोहकांनी राजगडावर दोन दिवस स्वच्छता मोहिमही राबविली आणि आजही गडाच्या संवर्धनासाठी झटणाऱ्या किल्लेदार आणि बाराबलुतेदारांचा यावेळी जाहिर सत्कार करण्यात आला आकाशवाणी बातम्यांसाठी पुण्याहून विनायक सोमणी

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते काल अटल बांधकाम कामगार आवास योजनेचा श्भारंभ करण्यात आला त्यावेळी ते बोलत होते कामगारांच्या हितासाठी राज्यात साडेचारशे कोटी रुपयांचा खर्च करण्यात आल्याचं सांगून मुख्यमंत्र्यांनी बांधकाम कामगारांच्या घरांसाठी निधीची कमतरता पडू दिली जाणार नाही असं आश्वासन दिलं मख्यमंत्री सामान्य लोकांच्या जीवनात परिवर्तन घडवण्यासाठी केंद्र आणि राज्य सरकारनं विविध योजना आखल्या आहेत समाजाच्या शेवटच्या घटकापर्यंत त्यांचा लाभ पोहोचत आहे त्यामुळेच ग्रामीण भागासह शहरातही या योजनांना प्रतिसाद मिळत असल्याचं मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस काल म्हणाले पृण्यात कोथरुड इथं या सरकारी योजनांचं दोन दिवसांचं महाशिबिर आयोजित करण्यात आलं आहे त्याचं उद्घाटन करताना मुख्यमंत्री बोलत होते गोवर रुवेला मोहिम राज्यात सुरू करण्यात आलेल्या गोवर रुबेला लसीकरण मोहीमेत पुण्यानं राज्यात तिसरा क्रमांक पटकावला आहे याविषयी माहिती देताना पुणे जिल्हा परिषदेचे आरोग्य अधिकारी डॉक्टर दिलीप माने म्हणाले

आणि संपूर्ण महाराष्ट्रात पुणे जिल्हा हा अप्रेसर राहून पहिल्या तीन क्रमांकामध्ये आहे

आणि नेहमीच पुणे जिल्हा अप्रेसर राहिलेला आहे यापुढील कालावधीमध्ये पुणे जिल्ह्यातून गोवराचं समूळ उच्चाटन आणि रुबेलावर नियंत्रण मिळविण्यासाठी आपण अग्रेसर राहणार आहोत आणि आपल्या सर्वांच्या सहकार्यानं आपण याच्यावर नियंत्रण आणू अशी मला आशा आहे

याचबरोबर विविध गटातील दहा पुरस्कार महाराष्ट्राला मिळाले आहेत

तसंच या कामांमुळं अनेक गावांतील भूजल पातळीत वाढ होऊन पाण्याची टंचाई दूर झाली आहे पाणीटचाई पूणे विभागातील सातत्यानं कमी होत जाणारा पाणीसाठा पाहता भविष्यात टँकर भरण्यासाठी देखील अडचण येऊ शकते हे लक्षात घेऊन पुण्यासह सातारा सांगली आणि सोलापूर जिल्ह्यात स्थानिक ठिकाणी पाणी साठवण्याची तात्पुरती व्यवस्था करण्याच्या सुचना विभागीय आयुक्त कार्यालयानं दिल्या आहेत काल यासंदर्भात झालेल्या आढावा बैठकीत येत्या जून महिन्यापर्यंत टँकरची संख्या पाचशेडून अधिक होईल असा अंदाज व्यक्त करण्यात आला

बांब उद्योग बांबू हे रोजगाराचे प्रमुख साधन असून रोटी कपडा आणि मकान या तिन्हीसाठी बांबूचा वापर केला जाऊ शकतो राज्यात बांबूचे अधिकाधिक उत्पादन घेऊन देशाचं सकल राष्ट्रीय उत्पादन वाढविण्याचा मानस वनमंत्री सुधीर मुनंगटीवार यांनी व्यक्त केला ते काल मुंबई शेअर बाजारामध्ये आयोजित बांबू उद्योग परिषदेत बोलत होते अमरावती राहुरी पुणे या विद्यापीठांसह चंद्रपूर येथील विविध शैक्षणिक विभागात बांबू विषयक अभ्यासक्रम सुरू करण्यात आलेला आहे प्रदर्शन वाशिम कृषी तंत्रज्ञान व्यवस्थापन यंत्रणा अर्थात् आत्मा आणि वाशिम जिल्हा कृषी विभाग यांनी वाशिम इथं पाच दिवसांचा कृषी महोत्सव आयोजित केला आहे उद्या सुरू होणाऱ्या या महोत्सवात कृषी प्रदर्शन पश् प्रदर्शन शेतकरी प्रशिक्षण सेंद्रिय शेतीमाल विक्री केंद्र धान्य महोत्सव आयोजित करण्यात आला आहे तसंच सरकारच्या लोककल्याणकारी योजनांची माहिती शेतकऱ्यांना देण्यात येणार आहे

स्टार्ट अप उद्योगाच्या नोंदणीनंतर दहा वर्षाच्या काळासाठी त्याला स्टार्टअप उद्योग म्हणून मान्यता मिळणार आहे

वाणिज्य आणि उद्योग मंत्री सुरेश प्रभू यांनी याबाबतच्या प्रस्तावाला मंजुरी दिली आहे

हवामान हवामान तज्ज्ञांनी सोमवारीच दिलेल्या इशान्यानुसार आज आणि उद्या विदर्भ आणि मराठवाङ्याच्या काही भागात वादळी वाऱ्यासह पावसाची शक्यता आहे तुरळक ठिकाणी गारपीटही होऊ शकते शेतकऱ्यांनी योग्य ती काळजी घ्यावी असा सल्ला देण्यात आला आहे आज पश्चिम महाराष्ट्रातही काही ठिकाणी पावसाच्या सरी हजेरी लावू शकतात